कोरोंनापासून बचवासाठी दो गज दूरी अर्थात सामाजिक अंतर पाळा मास्क वापरा हात स्वच्छ ध्वा आणि स्वतःची तसेच स्वकीयांची काळजी घ्या

कोरोंनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पहिली ते आठवी च्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करून प्ढच्या वर्गात पाठवण्याचा शालेय शिक्षण विभागाचा निर्णय

राज्यातल्या जनतेन स्वयंशिस्त न पाळल्यास राज्यात पूर्ण टाळेबंदी लावण्याशिवाय पर्याय नसल्याचं मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांचं प्रतिपादन

राज्यातील कोरोनाची दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे

पहिली ते चौथीच्या शाळा वर्षभर सुरु करू शकलो नाही पाचवी ते आठवीच्या शाळा सुरु केल्या

ज्या ठिकाणी शाळा सुरु झाल्या त्या ठिकाणी अभ्यासक्रम पूर्ण करू शकलो नाही परंत् सातत्यपूर्ण प्रयत्न करत होतो कि मुलांपर्यंत विविध माध्यमातून शिक्षण पोहोचावं आणि मुलाचं शैक्षणिक नुकसान होऊ नये परंतु कोरोनाची परिस्थिती पाहता राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उतीर्ण करून त्यांना पुढच्या वर्गात पाठवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागानं आज घेतला आहे

म्ख्यमंत्री राज्यातल्या जनतेनं स्वयंशिस्त पाळली नाही तर राज्यात पूर्ण टाळेबंदी लावण्याशिवाय पर्याय उरणार नाही असं प्रतिपादन म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे या पार्श्वभूमीवर राज्यातल्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची काल म्ख्यमंत्र्यांनी एक बैठक घेतली या बैठकीनंतर द्रदृश्य प्रणालीद्वारे जनतेशी संवाद साधताना ते बोलत होते पूर्ण टाळेबंदीबाबत येत्या एक दोन दिवसात निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज्य सरकारनं टाळेबंदी केलीच तर त्या काळात नागरिकांना कशा पद्धतीनं मदत केली जाईल तेही स्पष्ट करावं अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी केली ते काल नागप्रमध्ये बातमीदारांशी बोलत होते विविध देशांनी टाळेबंदी केली तेव्हा देशवासियांना आर्थिक मदत देऊ केली

लोकांच्या मदतीसाठी आम्ही गेले वर्षभर रस्त्यावर आहोत आणि याप्ढेही तेच करू असं ते म्हणाले लसीकरण तीव्र कोरोना विषाणूच्या वाढत्या प्राद्र्भावाला प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना आणि लसीकरण तीव्र करण्याचे निर्देश केंद्रीय कॅबिनेट सचिवांनी दिले आहेत काल यासंदर्भात झालेल्या बैठकीत केंद्र सरकारनं कोरोना साथरोगाबाबतच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश सर्व राज्यांना दिले आहेत

सीबीएसईनं नवा अभ्यासक्रम प्रसिद्ध केला असून गेल्या वर्षी वगळण्यात आलेले धडे आगामी वर्षात प्न्हा समाविष्ट करण्यात आले आहेत अभ्यासक्रमात झालेला बदल केवळ एकाच वर्षाप्रता मर्यादित होता असं सीबीएसईनं स्पष्ट केलं आहे

ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्था अशा दोन्हींसाठी हे अन्दान दिलं आहे

कोरोना संदर्भातील सदयस्थिती व गेल्या पंधरा दिवसांपासून बैठकांच्या माध्यमातून केलेल्या सूचनांचा आढावा घेण्यासाठी आज पालकमंत्री डॉ

मृत व्यक्ती सिंदेवाही तालुक्यातील शिवणी येथील जंगलात मोहफूल वेचण्यासाठी गेला असतांना वाघाने हल्ला केला

गेल्या आठवडाभरापासून ते आजारी होते सातप्र इथं खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार स्रू होते देशपांडे यांच्या पार्थिवावर सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले श्रीधर देशपांडे यांनी विमा कर्मचाऱ्यांचे नेते म्हणून सुमारे पाच दशकं अरीव कार्य केलं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या तसंच सिटू संघटनेत त्यांनी महत्वाची भूमिका बजावली शेतकरी आणि कामगार यांच्या तसंच इतर प्रोगामी चळवळीबाबत ते वृत्तपत्रात सातत्यानं लिखाण करत असत

सैलानीयात्रा ब्लढाणा ब्लढाणा जिल्ह्यातील सैलानी येथे हाजी हजरत अब्द्ल रहमान उर्फ सैलानी बाबा दरगाह परिसरात भरणारी महायात्रा यंदाही रद्द करण्यात आली होती

याम्ळे पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करून जमावाला पांगवले